राज्यातल्या वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याची राज्यपालांना शिफारस

आणि क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेर भारताला विजय गवसला शेतकरी देशात नव्यानं लागू करण्यात आलेले कृषीकायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं हित समोर ठेवूनच करण्यात आले आहेत त्याचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास केल्यानंतरच ते लागू करण्यात आले आहेत असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते शेतकरी वर्गाला त्याबाबत काहीही शंका हरकती किंवा विरोध असल्यास सरकार त्याबाबत चर्चा करण्यास तयार आहे मात्र त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणं योग्य नाही असंही तोमर म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली शेतकरीवर्गाचे या कायद्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना त्यातील विरोधी वाटणारे विशिष्ट मुद्दे आणि पैलू समजावून सांगावेत असं या बैठकीत ठरविण्यात आलं दरम्यान देशातील शेतकऱ्यांचे हित आणि कल्याण या बाबींना सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांसोबत चर्चेची पुढची फेरी आज होणार आहे

दरम्यान तीन तारखेपर्यंत दिल्लीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर आम्ही दुचाकीनं हजारो कार्यकर्ते घेऊन बैतुलमार्गे दिल्लीला जाऊ असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल अमरावतीत दिला

मंत्रीमंडळ निर्णय राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याशिवाय एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटींच्या विशेष अर्थसहाय्याला मान्यता देण्यात आली

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विधानमंडळाचं आगामी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई इथे आयोजित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

आपल्या मुंबई दौ यादरम्यान ते काल वार्ताहरांशी बोलत होते उत्तर प्रदेशात होणाऱ्या फिल्म सिटीवरून राजकीय वातावरण तापले आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बॉलिवूडला मुंबईच्या बाहेर नेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे त्यावर आम्ही इथे काहीही घेऊन जायला आलो नाही आम्ही नवीन तयार करण्यासाठी आलो आहोत असं रोखठोक उत्तर आदित्यनाथ यांनी दिलं आयुर्वेद आयुर्वेदातील शल्य आणि शालाक्यतंत्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना कोणत्या शस्त्रक्रिया करता येतील यासंबंधीच्या राजपत्राला भारतीय वैद्यकीय संघटनेनं केलेला विरोध संभ्रम निर्माण करणारा आहे शस्त्रक्रियेबाबत एकाधिकारशाही निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र भारतीय वैद्यक परिषदेनं केली आहे परिषदेचे अध्यक्ष डॉ आशुतोष गुप्ता यांनी काल पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भ्मिका स्पष्ट केली नेट अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असलेल्या नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे

अधिकृत संकेतस्थळावर अर्ज क्रमांक जन्मतारीख सिक्यूरिटी पिन भरुन उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येईल

पारंपरिक पद्धतीनं मतपत्रिकेद्वारे मतदान झालं असल्यानं त्याचबरोबर प्राधान्यक्रमानुसार मतदान पद्धतीमुळं मतमोजणीला वेळ लागणार आहे

पाणी हे जीवन असल्यानं ते वाया घालवू नका असं आवाहन केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केलं आहे एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटेतर्फे आयोजित दुसऱ्या ऑनलाईन राष्ट्रीय सरपंच संसदे च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते

गेल्या तीन वर्षात या गटानं गोधडी या पारंपारीक कलाकुसरीच्या पांघरुणाला आता डिजीटल मार्केंट मिळवल आहे ग्रामिण भागात शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नसतो या गोधडी व्यवसायामुळं महिलांना घरसंसारासाठी दोन पैसे अधिकचे मिळत आहेत

पण अनसरवाड्यातील महिला या नव्या साड्या अगदी इरकलपासून विविध रंग बेरंगी खरेदी करुन त्याची सुबक शिवणकाम करुन गोधडी शिवत आहेत यासाठी या महिलांना पारंपरीक गोधडीला नवतेचा कलाकत्मतेचा साज चढविण्याचा प्रशिक्षणही दिलं आहे

या गोधडीची विक्री आता अमॅझोन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन होणार आहे यामुळे या महिलांना दोन पैसे अधिक मिळतील असा विश्वास प्रशिक्षक मध्ववंती मोहन यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील इतर महिलांनाही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न उमेद अभियानाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी सांगितलं

या गटाच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु आहेत उमेदच्या माध्यमातून सुध्दा वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत पुढील काळात दिव्यांगासाठी सुध्दा स्वतंत्र बचतगट निर्माण करुन त्यांच्यासाठी कांही वेगळे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी अरूण समुद्रे लातूर

शहराचा वायू शुद्धीकरण आराखडा केंद्रीय प्रद्षण नियंत्रण मंडळानं तो मंजूर केला आहे आता या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी हे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती नाशिक महापालिकेचे पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी यांनी काल दिली रेल्वे वेळापत्रक नव्या वेळापत्रकात डहाणुहून चर्चगेटसाठी सुटणारी पहाटेची पहिली उपनगरी रेल्वेगाडी रद्द करण्यात आल्यामुळे नाराज आणि संतप्त प्रवाशांनी काल पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरून गाडीला अडवत गोंधळ केला बऱ्याच वेळपर्यंत प्रवाश्यांना समजवल्यानंतर आणि ती गाडी रद्द न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर प्रवाश्यांनी आंदोलन मागे घेतलं

रूदीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार आहे

हे बंदर होवू नये यासाठी काल स्थानिकांनी वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर एक मोठी मानवी साखळी तयार केली वाढवण बंदर उभारल्यास समुद्र किनाऱ्यावरील जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता आहे

मराठा आंदोलन मराठा समाजातील तरुणांना न्याय मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं तात्काळ नव्यानं भरती प्रक्रिया राबवावी या मागणीकरता काल सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाला न्याय देऊन भर्ती प्रक्रिया राबवू असं आश्वासन देऊन मराठा समाजाला डावलून सरकार भर्ती प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला प्रस्कार वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भा ल भोळे आणि डॉक्टर यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी डॉक्टर राजा दीक्षित पुणे सुरेश सावंत मुंबई आणि डॉक्टर चिन्मय धारुरकर केरळ यांची निवड करण्यात आली आहे जीवनगौरव पुरस्कार नागपुरातले ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉक्टर स् श्री पांढरीपांडे यांना जाहीर झाला आहे निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ आणि दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली यवतमाळ अपघात यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा इथून जाणाऱ्या नागपूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनावर प्रवासी बस आदळल्यानं झालेल्या अपघातात चालकासह दोन जण ठार झाले असून चौघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत

मात्र आजच्या परिस्थितीत क्रस्ती क्षेत्राला अवकळा आली आहे सांगलीतील क्रस्ती केंद्रांची अक्षरशः द्रावस्था झाली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

आकाशाला गवसणी घालणारे मल्ल या जिल्ह्याने साऱ्या महाराष्ट्राला दिले दखन का काला पहाड़ असं ज्यांचं वर्णन केलं जायचं ते कवलापूरचे व्यंकाप्पा ब्रुड ज्यांनी पाकीस्तानाल्या इमामबक्ष तालमीत सराव करुन उत्तर हिन्दुस्थान गाजवला असे बोरगावचे मारुती पाटील हिंदकेसरी मारुती माने पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दहयारी डब्बल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकरभगवान मोरे आणि चंद्रहार पाटील असे दिग्गज मल्ल याच मातीतले भारतभीम ज्योतीराम पाटील सावर्डेकर यांची भोसले व्यायाम शाळा म्हणजे अनेक मल्लांना घडवणारी शाळा आहे याच ज्योतिरामदादा पाटील यांच्या नावानं महापालिकेनं कोल्हापूर रोडवर क्रस्ती आखाडा केला मात्र शहरात एकमेव असणाऱ्या या क्रस्ती आखाड्याची दुरावस्था पाहून आता अनेक जण निराश झाले आहेत

आज मात्र या कुस्ती मैदानाची अक्षरशः द्रवस्था झाली आहे ते मोकाट कुत्री मद्यपी आणि गांजेकसांचा अड्डा बनलं आहे या मैदानाच्या प्रेक्षक गॅलरी मध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो कुस्ती मैदानाच्या भोवताली तर पाच ते सहा फूट गवत उगवलं आहे मैदानाच्या प्रवेशद्वारात मोठ मोठी झुडपं आली आहेत आंतरराष्ट्रीय क्स्तीपट्ट नामदेव बडेर यांनी या क्स्ती केंद्राची द्रावस्था चव्हाट्यावर आणत प्रशासनाला आणि खडे बोल सुनावले आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून शिवाजी कांबळेसह

हवामान संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असून तापमान सरासरीच्या आसपास आहे या हवामानात आज उद्या तरी फारसा बदल संभवत नाही

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार